या रोडमॅपमुळे दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी संपर्क वाढण्यासोबतच व्यापार आणि अर्थव्यवस्था संरक्षण हवामान बदलांविरोधातील कृती तसंच आरोग्य या क्षेत्रांमधील संबंध वाढून ते आणखी बळकट होण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे

तर गेल्या वर्षभरात भारतानं ब्रिटनसह इतर अनेक देशांना औषधं आणि लसींचा पुरवठा केल्याबद्दल जॉन्सन यांनी भारताचं कौतुक केलं

पंजाब हरियाणाउत्तरप्रदेश मध्य प्रदेशराजस्थानउत्तराखंडचंडीगडहिमाचलप्रदेश दिल्लीगुजरातजम्मू आणि काश्मीरबिहार या राज्यांमध्ये किमान हमी भावानं गव्हाची खरेदी सुरळितपणे सुरू असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं

पी कोचर यांनी व्यक्त केली आहे

आयसीएमआर कोरोना चाचणीसाठी मागणी वाढल्यानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुधारित सूचना जारी केल्या आहेत रॅपिड अँटीजेन किंवा आरटीपीसीआर यापैकी कोणत्याही चाचणीद्वारे पॉझिटीव आलेल्या रुग्णावर आरटीपीसीआर चाचणी पुन्हा करु नये

सुदृढ व्यक्ती राज्यांतर्गत प्रवास करत असतील तर त्यांची चाचणी करु नये अनावश्यक प्रवास आणि आणि लक्षणे असलेल्या व्यक्तिंचा राज्यांतर्गत प्रवास पूर्णपणे टाळावा रॅपिड अँटीजेन चाचणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सर्व उपलब्ध आणि सरकारी आणि खासगी सुविधांमध्ये त्याची परवानगी देण्यात यावी शहरं गावं आणि खेड्यांमध्ये समर्पित आरएटी बुथ्स शक्य त्या ठिकाणी उभारावेत आणि ते चोवीस तास चालू ठेवावेत अशाही सूचना परिषदेनं दिल्या आहेत

तैवानच्या सीमेलगतच्या भागात चिनी लष्कराच्या वाढत्या हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी लष्करी विमानं आणि नौका पाठवण्याची घोषणा तैवाननं केली आहे चीन आपल्या देशाच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक युद्ध खेळत असल्याचं तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे चीनच्या या सगळ्या डावपेचांना चोख उत्तर देण्यासाठी तैवाननंही पावलं उचलली असल्याचं तैवान न्यूजच्या बातमीत म्हटलं आहे

जयशंकर आणि युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि सु्रक्षा धोरण विषयक विभागाचे उच्चपदस्थ प्रतिनिधी जोसेफ बोरेल यांनी अफगाणिस्तानाची शांतता सुरक्षितता तसंच स्वावलंबीत्व आणि समृद्धीकरता या देशाला सहाय्य करण्यासाठीच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे अफगाणिस्तानचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा आपल्याला आदर असल्याचं जयशंकर आणि बोरेल यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे

अशी माहिती केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशांत दिली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या प्रकल्पांच्या उभारणीसाठी नोडल संस्था म्हणून काम करेल जेणेकरुन बांधकाम आणि इलेक्ट्रिकल कामं प्राधान्यानं पूर्ण करणं शक्य होईलआमचे अभियंतेडॉक्टर्स बरोबर काम करुन गरजूंना ऑक्सिजनचा प्रवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करतील देशातील प्रत्येक नागरिकाचं आयुष्य वाचवण्यासाठी राष्ट्रीय माहामार्ग मंत्रालय पायाभूत सुविधांची उभारणी करेल असंही गडकरी यांनी संदेशांत म्हटलं आहे

ऑक्सिजन देशातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या हेतूनं ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वेसेवेद्वारे देशभरातील विविध ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्याचं काम अजूनही सुरु आहे गुजरातमधील हपा आणि मुंद्रा इथून ऑक्सिजन टँकर्स काल दिल्ली इथं पोहोचले अशी माहिती रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दिली टाटानगरहून आणखी एक एक्सप्रेस फरिदाबाद इथं पोहोचली असल्याचं गोयल यांनी सांगितलं

टाळेबंदी च्या चौथ्या टप्प्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाधित जिल्ह्याची दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे

या भागांत कोरोना प्रतिबंधाच्या टाळेबंदीचं कडक निर्बंध लागू राहतील

दोन खेळाडूंची कोरोना चाचणी काल पॉझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता